या संदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे पूढील दोन महिन्यांत उत्पादन वाढवणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे

जम्बो कोविड केअर रुग्णालयासह कोविडग्रस्तांच्या सोयी सुविधांवर होणारा खर्च या सर्व गोष्टींच्या उपाययोजनांच्या खर्चासाठी निधीची आवश्यकता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे

यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपनं जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज ही माहिती दिली

अशी माहिती पुण्यातील हॉस्पिटल बोर्ड एाफ इंडियाचे अध्यक्ष डॉ संजय पाटील यांनी आज दिली ऑक्सिजन अभावी रुग्ण परिस्थिती हाताळणे अवघड होत आहे जर हॉस्पिटल मधून रुग्णाला शिफ्ट करायची वेळ आली तर नातेवाईकांकडून तोडफोड करण्याचे प्रकारही घडले आहेत त्यामुळे या छोट्या रुग्णालयांनी रुग्णांना भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे

त्यात मोठ्या संख्येनं कोरोनाच्या रुग्णांचा समावेश असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून मिळाली आहे या रुग्णवाहिकांमध्ये जीवनावश्यक वैद्यकीय सुविधेबरोबरच पीपीई किट घातलेल्या परिचारिकांही असतात

कोरोनाची ही नवी लक्षणे दिसून आली असून त्यावर अधिक अभ्यास होण्याची गरज असल्याचं या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्पष्ट केलं रेल्वे प्रवासी चाचणी केरळ गोवा राजस्थान गुजरात दिल्ली आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून रेल्वेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे याचा निगेटिव्ह अहवाल नसणाऱ्यांची स्थानकातच रॅपिड ऍन्टिजेन चाचणी होणार आहे याबाबत स्थानिक प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय साधण्यात येत आहे बाजार समिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले दोन तीन दिवस समिती प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे एरवी दररोज हजारो लोकांचा राबता असलेल्या या बाजारपेठेत गेल्या दोन तीन दिवसांपासून समितीतील सर्व रस्ते ओस पडले आहेत

विद्युत दाहिन्या पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग वाढत असून मृत्यूचे आकडेही वाढत आहेत त्यामुळे दहन विधी साठी लागणाऱ्या गॅस वाहिन्या आणि विद्युत दाहिन्यांवर ताण येत आहे त्यामुळे त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे रामनवमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूणे आणि पूणे आणि परिसरात आज श्रीराम नवमीचा सण साधेपणाने साजरा करण्यात आला

उद्या तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही मात्र दुपारनंतर आकाश अंशात ढगाळ राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणेवृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवासुरक्षित अंतर राखा नमस्कार